आज रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी श्रीहरीकोटा श्रिल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून नोव्हा सार आणि एस वन फोर या दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन हे यान अवकाशात झेपावेल काल दुपारी एक वाजून आठ मिनिटांपासून या प्रक्षेपणाची उलटमोजणी सुरु झाली आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद क्रि सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे मराठवाङ्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाङ्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे प्रधानंमत्री जनऔषधी सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागतही स्वस्त दरात दर्जेदार औषधी उपलब्ध होत आहेत या योजनेतील लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सुखानंद निकाळजे यांनी या योजनेमधून झालेल्या लाभाविषयी माहिती दिली

ते काल औरंगाबाद के वार्ताहरांशी बोलत होते अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सांगलीत बेकायदेशीर गर्भपात केन्द्रावर काल पोलीसांनी कारवाई केली एका तक्रारीवरुन सांगली मिरज महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशीरा या गर्भपात केंद्रावर छापे टाकले हे गर्भपात केन्द्र एम टी पी कायदयाखाली आवश्यक असलेल्या परवानग्या न घेता बेकायदेशीरपणे सुरु असल्याचं आढळून आलं यासंदर्भात पोलीसांनी एका डॉक्टरसह तीघांना अटक केली आहे

पोलिस महानिरिक्षक समाधान पवार यांनी पोलिसपथकासह छापे घालून चार गोडाऊनमधला गुटखा पकडला चारही गोडाऊन गुटखामाफिया म्हणून ओळखला जाणारा सतीश जयस्वाल याची आहेत

याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीपात पेरणीपासन पीक समाधानकारक असताना पावसाने तीन आठवड्यांपासन दडी मारली त्यामुळे शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीनसह विरही पीके धोक्यात आली आहेत जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असलेले सोयाबीनचं पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे चक्रीभृगा खोडकीड आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रार्दृभाव वाढल्याने सोयाबीन सुकायला लागले आहे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली

सार्वजनिक गणेशोत्सव आणि मोहरम मळे विरत्र पोलिस बंदोबस्त वाढवला असल्यान या सभेला बंदोबस्त देणे अशक्य असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावरुन सभा पढं ढकलण्यात आली आहे या सभेत संघ मल्टीस्टेट करण्याचा मद्दा तसेच संघातील कथित बेकायदेशीर नोकरभरती भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील द्ध संघांचे लक्ष सभेकडे लागून राहिलं असंल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पेट्रोल डिझेल दरवाढीवरून सामान्य जनतेच्या मनातला रोष आपण नेहमीच समजुन घेतला असुन पेट्रोल दरवाढीबाबत वक्तव्य करताना कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांसाठी लढा उभारून त्यांना न्याय मिळवन देण्यासाठी लढणारे सिंधूर्दर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात घुमडे वाघबीळ अले सुरेश उर्फ दादा रामचंद्र गवाणकर यांच काल वृद्धापकाळान निधन झालं

आज सकाळी घुमडे वाघबीळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले